ही समिती सदर विश्वस्त मंडळामध्ये आयकर अधिनियम विदेशी विनिमय अधिनियम तसंच इतर नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करणार आहे अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत

हा रुग्ण कंधार तालुक्यातल्या सोमलातांडा सोमठाणा इथला रहिवाशी होता

धनंजय चाकूरकर यांनी दिली

तसंच धान्य बाजारही तीन दिवस बंद राहणार आहे जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि शहरी भागात आजपासून चार दिवस सौदे तर उद्यापासून तीन दिवस धान्य विभाग बंद ठेवण्यात येणार आहे बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली

राज्यात सहायक प्राध्यापकांच्या जवळपास बारा हजार जागा रिक्त आहेत या रिक्त जागांमुळे राज्याच्या उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला आहे पीएचडी आणि नेट सेट सारख्या पात्रता परीक्षा पास करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं या निवेदनात म्हटलं आहे